औरंगाबाद शहराजवळ करमाड इथल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चारा छावणीला पाटील यांनी आज भेट दिली दुष्काळी परिस्थितीत मागेल त्याला टँकर आणि मागेल त्याला छावणी देण्याला शासनाचं प्राधान्य आहे असं ते म्हणाले पाटील यांनी आज औरंगाबाद इथं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि मराठवाडा य्वक विकास मंडळ औरंगाबादच्या वतीनं आयोजित महाराष्ट्रातील द्ष्काळ आणि स्वयंसेवी संस्थांची भ्मिका या विषयावरील चर्चा सत्रातही मार्गदर्शन केलं जलय्क्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढवण्याचं काम सरकारनं केलं आहे द्ष्काळासाठी चार हजार सातशे कोटी रूपये निधी केंद्र सरकारनं दिला अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली

महामंडळामार्फत रत्नागिरी शहराचा काही भाग मिरजोळे आणि झाडगाव औदयोगिक क्षेत्र तसंच मिरजोळे शिरगाव मिऱ्या नाचणे क्वारबाव पोर्मेंडी कर्ला चिंद्रवली टिके या ग्रामपंचायतींना पाणीप्रवठा केला जातो

पावसाळ्यात पूर इमारत पडणे पाणी साचणे अशा घटना घड् नयेत यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावं असे निर्देश म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ते काल मुंबईत सहयाद्री अतिथिगृहात झालेल्या राज्यस्तरीय मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी चांगली तयारी केली असून या काळात प्नर्वसन आणि योग्य तयारी केल्यास संभाव्य आपती टाळू शकतो असं फडणवीस म्हणाले

म्ंबईत काल पक्षाच्या बैठकीत ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःची वेगळी ओळख असून ती जपण्यात येईल लोकसभा निवडण्कीत पक्षाच्या कामगिरीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या ृष्टीने चर्चा झाली काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी अलिकडेच पवार यांची भेट घेतल्यानंतर विलीनीकरण्याच्या चर्चेला ऊत आला होता राज ठाकरे यांच्या मनसेला आघाडीत घेण्याविषयी काहीही चर्चा झाली नाही असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी सांगितलं

ट्रांसफार्मर मधून वीज प्रवठा चालू करून देण्यासाठी त्याने कुडाळ एमआयडीसीतल्या एक उदयोजकाकडे लाच मागितली होती शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली या सहाय्य्क अभियंत्याला न्यायायलात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती लाच ल्चपत विभागाच्या वतीने देण्यात आली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित यावर्षी राष्ट्रीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी केंद्रानं दिल्ली शिमला म्हैस्र अहमदाबाद आणि रांची या पाच शहरांची निवड केली आहे प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची सलग द्रस यांदा निवड झाल्यावर सरकारनं हाती घेतलेला हा पहिलाच भव्य कार्यक्रम आहे योग ही आता जन चळवळ बनली आहे असं आय्ष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितलं यंदा प्रथमच ब्रिटीश संसदेतल्या खासदारांना योगाची प्रात्यक्षिकं देण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात शिकारीच्या प्रयत्नात जखमी झालेल्या वाघाला जेरबंद करून त्याच्यावर उपचार करण्यात आले रेडीओ कॉलर लावलेल्या या वाघाच्या पायात दोरीचा फास अडकल्यानं त्याला जखम झाली होती ही बाब पर्यटकांनी वन्यजीव विभागाच्या निदर्शनाला आणून दिली त्यानंतर तात्काळ त्या वाघाच्या शोधासाठी मोहीम स्रू करण्यात आली होती वाघाच्या जखमेवर आवश्यक औषधोपचार करण्यात आले

राज्य शासन आणि राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं दोन दिवसीय एलिफन्टा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे

येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात त्रळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याकाळात राज्यात इरतत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे